यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करू

पालघर जिल्ह्याला चांगला समुद्र किनारा लाभला आहे जव्हार हिल स्टेशन असून ध्वं पर्यटनाची ठिकाण आहेत त्यांचा जर विकास केला तर श्वल्या सर्व समस्या मुळापासून नाहीश्या होतील मुंबईतल्या दिंडोशी विधानसभा क्षेत्रातल्या विविध विकासकामांचा काल मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी आढावा घेतला यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली या बैठकीत या क्षेत्रातल्या रस्ते बांधणी आणि रुदीकरणाची काम पोयसर नदी पात्र विकास प्रकल्प तसंच कुरार नाला विकास प्रकल्पातल्या बाधितांचं पुनर्वसन यासह विविध विषयांवर चर्चा झाली उद्योगमंत्री सुभाष देसाई नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर यांच्यासह स्थानिक लोकप्रनिधी आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते जिल्हा नियोजन समित्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नवे निकष काल अर्थमंत्री अजित पवार यांनी जारी केले

यासाठी निधीचा शंभर टक्के वापर आणि वेळेत विनियोग तसंच आढावा बैठकींचं नियमित आयोजन हे निकष लागू असतील

त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

कोरोनाविरुद्वच्या लढ्यासाठी जिल्ह्यांना दिलेला पण खर्च न झालेला निधी सार्वजनिक आरोग्य सेवांवर खर्च करायला परवानगी दिली असल्याचं ते म्हणाले

सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेची सर्वसाधारण बैठकही काल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली

याशिवाय सिंधु रत्न समृद्धी विकास योजना चिपी विमानतळाकडे जाणारे रस्त्यांसह जिर पायाभूत सुविधांच्या कामांसाठीही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे

याशिवाय सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधे स्वामीत्व योजनेचा विस्तार करण्याचंही या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे याच अनुषंगानं या अर्थसंकल्पातून ग्रामीण क्षेत्राला काय मिळालं याविषयी आर्थिक घडामोडींचे विश्नेषक चंद्रशेखर नेने यांनी आकाशवाणीला सांगितलं

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासन निर्धारित तारखेनुसार

यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे व्याख्यान गाणे नाटक तियादींचे सादरीकरण अथवा त्वेर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये तसंच कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी बाईक रॅली मिरवणूका काढण्यात येऊ नयेत

तसंच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचं देखील अनुपालन करावं असंही शासकीय परिपत्रकात म्हटलं आहे

बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या आणि या प्रकरणांशी संबंधित समाजमाध्यमांमधे व्हायरल होत असलेल्या ध्वनीफितींची सर्वंकष चौकशी करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे यासंदर्भात फडणीवस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना पत्र लिहीलं आहे या प्रकरणामुळे बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली असल्याचं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे

पुण्यातील भिडेवाडा श्रुं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पाहिली शाळा सुरु केली या वास्तुचं संवर्धन करण्यासाठी आणि ही वास्तू स्मारकामध्ये रुपांतरित करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने संवंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समितीचं गठन करावं अशा सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भ्जबळ यांनी काल केली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा स्मारकामध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील बैठक काल मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी लघु पटाच्या गटात भारतातली निर्मिती असलेल्या बिट्ट या लघुपटाची सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत निवड झाली आहे

करीश्मानं तिची बहिण श्रेया हिच्यासोबतच या लघ्पटाची निर्मिती केली आहे या लघ्पटानं याआधी स्टुडंट ऑस्कर स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं आहे

व्हिडियोकॉन समूहाला दिलेल्या कर्जप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे

नादगावकर यांनी आयसीसीच्या माजी व्यवस्थापकीय संचालक असलेल्या चंदा कोचर यांना जामीन मंजूर केला असून त्यांना देशाबाहेर जाता येणार नसल्याची अट घालण्यात आली आहे व्हिडियोकॉन कंपनीला नियमबाह्य कर्जमंजूरीचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे

गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट झाली राज्यात ा वेरत्र तापमान सरासरी एवढं होतं येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे